कोरोना रुग्णांमुळे ऑक्सिजनची गरज वाढली आहे त्यामुळे जुन्या ऑक्सिजन सिलेंडरवर अवलंबून राहून चालणार नाही असं ते म्हणाले

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील लुबाडणूक टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यबरोबर या योजनेबाबत अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी इलेक्ट्रानिक माध्यमं तसंच वृत्तपत्रांना जाहिराती प्रसिध्द करण्यात येईल असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं

महामार्गावरील पथनाक्यांवर या टॅकरसाठी स्वतंत्र मार्गिका राखीव ठेवण्याचे आदेश पृण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी काल जारी केले आहेत नाशिकमध्येही कोरोना बाधितांना आवश्यक ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी औद्योगिक क्षेत्राला पुरवला जाणारा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे दरम्यान नाशिकमध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्ण संख्या पन्नास हजाराच्या वर गेली आहे आरोग्य नियमांचे पालन होत नसल्यानेच जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे ऐक्या याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून नाशिक महापालिकेच्या कोरोना सेलचे प्रमुख डॉ आवेश पलोड यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यात शहरात आरोग्य नियमांचं पालन योग्य पद्धतीने करण्यात आलं मात्र त्यानंतर आरोग्य नियमांचे पालन करण्यात नागरिकांत शिथिलता आली आहे मास्क न लावणे फिजिकल डिस्टनसिंग या दोन्ही बाबतीत नागरिक नियमांचं पालन करीत नसल्याचे आढळून येत आहे त्यामुळे घरातील एका व्यक्तीला संसर्ग झाला तरी त्याला कदाचित त्याचा त्रास होत नाही मात्र घरातील वृद्ध व्यक्ती विशिष्ट व्याधीग्रस्त म्हणजेच कोमारबीड वृद्वांना त्याचा संसर्ग होत आहे त्यामुळे आरोग्य नियमांचे पालन करणे हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे मत डॉ पलोड यांनी व्यक्त केले नाशिकमध्ये नागरिकांची कोरोना बाबतची भीती कमी झाल्या सारखे जाणवते आहे त्यामुळे आरोग्य नियमांचे पालन होत नाही त्यातून संसर्ग वाढत चालला आहे असे मत भारतीय वैद्यकीय संघटनेचे नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष डॉ मंगेश थेटे यांनी व्यक्त केले शहरात आणि जिल्ह्यात सध्या हजार ते दीड हजार रुग्ण रोजच आढळत असून ही एक प्रकारे समूह संसर्गाकडे वाटचाल आहे ती टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्य नियमांचे पालन केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले मात्र याच वेगाने रुग्ण संख्या वाढत राहिली तर समूह संसर्ग आहे किंवा नाही याबाबत सर्वेक्षण करण्याची वेळ येऊ शकते असे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सूरेश जगदाळे यांनी व्यक्त केले

तिथल्या कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी व्यापारी तसच नागरिकांच्या मागणीचा विचार करुन ठाणे शहरासह जिल्हयाभर बाजारपेठा सुरु करण्यात आल्या लॉकडाऊनचे नियमही शिथिल करण्यात आले नागरिकांनी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली गर्दी वाढली त्यामुळं पुन्हा कल्याण डोंबिवली नवी मूंबई आणि ठाणो महापालिका क्षेत्रत रुग्ण संख्या वाढली परप्रांतीय मजरांचे लोंढेही पून्हा ठाण्यात परतु लागले आहेत ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर केलेल्या तपासणीमध्ये दहा टक्के मजूरांना कोरोनाची लागण झाल्याच आढळून आले मिशन झिरो अंतर्गतही चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे त्यामुळही ही संख्या वाढली

कैलास पवार यांनी सांगितलं परंतू नागरिकांनीही सामाजिक अंतराचे तसच स्वच्छतेचं काटेकोर पालन केलं पाहिजे असं आवाहन डॉ राहूल पांडे यांनी केलं आहे मंत्री कार्यालयं बंद मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यानं मुंबईत मंत्रालयातील तीन मंत्री कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आली आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयांचा यात समावेश आहे नितीन राऊत यांच्या कार्यालयात काम करणारे सहा तर उदय सामंत यांच्या कार्यालयातील पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत वेळेत उपचार कोरोना संसर्गाचे लवकर निदान झाल्यास रुग्णावर तातडीने उपचार करून त्याला कोरोनामुक्त करणे शक्य आहे असे सातत्याने सांगितले जात याचाच प्रत्यय वाशिम जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या तीन रुग्णांना आला आहे श्वासोच्छवास घेण्यास असमर्थ ठरत असलेल्या या रुग्णांना कृत्रिमरीत्या ऑक्सिजन देवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले